आज आपलं लक्ष्य आहे ते विकासाची गती वाढवण्याचं प्रभावी आणि पारदर्शी प्रशासनाचं ज्यामुळे जनतेचं जीवन अधिक सुकर होईल असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी भारतानं केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि या सुधारणा टिकव्रन ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायचं आवाहन केलं

कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी अत्यावश्यक औषधें आणि सर्जिकल साहित्य घेऊन बै

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे च्या विद्यार्थ्यांनी आवाहन करून प्ररग्रस्तांसाठी देणगी स्वरूपात जमवलेले जीवनावश्यक साहित्य या पथकाबरोबर देण्यात आले

पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवनेरी रायगड पन्हाळा आणि अवचितगडावरील बांधकामाचं या पावसामुळे नुकसान झालं आहे माध्यमांच स्वरुप झपाट्याने बद्लत असून शब्दांची जागा चित्र घेत आहेत शब्दहीन संवाद हा भविष्यातील संवाद असेल असं प्रतिपादन ज्येष्ट भाषा अभ्यासक गणेश देवी यांनी आज पृण्यात केल पुणे श्रमिक पत्रकार संघांच्या वतीने आयोजित ज स करंदीकर स्मुती व्याख्यनात माध्यमांची बदलती भाषा या विषयावर ते बोलत होते आजचं वर्तमान पकड्रन ते शब्दांत पकडून ते मांडण ज्याला शक्य आहे तोच भविष्य काळात टिकून राहिल असं देवी यावेळी म्हणाले देशातील महिला आणि प्रुषांचे मासिक वेतन सारखेच असावे

या उद्देशाने केंद्रीय श्रम मंत्रालयाने वेतन निश्चिती धोरण अवलंबिण्याचे ठरविले आहे त्यास कॅबिनेटची मंजूरी मिळाली आहे येत्या काही महिन्यात प्रत्येक राज्यासाठी वेतन निश्चिती ठरविण्यात येईल अशी माहिती केंद्रीय कामगारमंत्री संतोषक्रमार गंगवार यांनी दिली

फेसबुक ट्विटर वॉटस्ऑप इन्स्टाग्राम इ

सारख्या संकेतस्थळे वापरताना घ्यावयाची काळजी व माहितीची होणारी चोरी इ

बल्गेरीया इथं ज्युनियर गटाची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आज पार पडली यामध्ये प्ण्याच्या वरुण कप्र या खेळाड्नं कांस्यपदक पटकावलं वरुणला या स्पर्धेंत दुसरे मानांकन होतं हवामान पुणे आणि परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला